आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभाग़हात मांडण्याची मागणी लावून धरली

आयोगानं राज्य सरकार राज्य मागास वर्ग आयोग विविध साम्दायिक संघटना आणि विविध मागास वर्ग आणि आयोगाशी संबंधित सामान्य नागरिक आणि हितधारकांबरोबर सविस्तर बैठका घेतल्या आहेत आयोगानं उच्च शैक्षणिक संस्थामधील ओबीसी विद्यार्थी आणि केन्द्र सरकारचे विभाग सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सरकारी बैंका आणि वित्तीय संस्थामधील अन्य मागासवर्गीयांची आकडेवारी संग्रहित केली आहे अहवाल आणि उप वर्गीकरण सूचीला अंतिम स्वरुप देण्यापूर्वी प्राप्त माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे आयोगानं राज्ये आणि त्यांच्या मागास वर्गीय आयोगांबरोबर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्याबाबत भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील कराराबाबत माहिती देण्यात आली या कराराम्ळे दोन्ही देशांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील परस्पर हिताच्या प्रक बळकटीमुळे लाभ होईल या कराराचा उद्देश दोन्ही देशांदरम्यान विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देणे हा आहे हितधारकांमध्ये वैज्ञानिक संघटनांचे संशोधक शिक्षणतज्ञ संशोधन आणि विकास प्रयोगशाळा तसंच भारत उज्बेकिस्तानच्या उद्योगांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया भेटी दरम्यान देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या हेतून भारतातील अटल संशोधन अभियान आणि रशियातील ग्णवत्ता आणि यश अभियान या विषयी उभय देशांदरम्यान सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत देण्यात आली या करारामुळ विद्यार्थी शिक्षक संशोधक आणि शास्त्रज्ञ यांच्यात देवाणघेवाण होऊन दोन्ही देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पाया मजबूत होईल

या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशातील शाळा विद्यापीठे सांस्कृतिक संस्था विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था उच्छाह उच्च तंत्रज्ञान संस्था स्टार्ट अप आणि संशोधन केंद्रे यांच्यात परस्पर सहभाग वाढेल यामुळे दोन्ही देशात वैज्ञानिक अभ्यास बौद्विक संपदा निर्मिती संशोधन याला चालना मिळेल यवकांशी संबंधित व्यवहारात सहकार्य वृद्विंगत करण्याविषयी भारत आणि तझाकिस्तान यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंज्री दिली

या करारामुळे य्वक व्यवहारविषयातील कल्पना मूल्ये आणि सांस्कृतिक बंध अधिक दृढ होण्यास मदत होईल हा करार पाच वर्षांसाठी करण्यात आला असून या अंतर्गत युवकांच्या संघटनाचे प्रतिनिधी सरकारी अधिकारी यांच्यात देवाणघेवाण होऊन युवकांविषयी धोरण निर्मिती केली जाणार आहे त्याशिवाय य्वकांच्या प्रश्नावर आंतराराष्ट्रीय चर्चासत्र शिबीर सेमिनार आणि महोत्सव आयोजित केले जातील तसंच विविध लेख चित्रपट संशोधन प्रबंध अन्भव यांच्या माध्यमातून युवकांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल

विधीमंडळ अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात मांडण्याची मागणी लावून धरली विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणाचा मृद्दाही उपस्थित केला माजी उपम्ख्यमंत्री छगन भ्जबळ यांनी सरकारनं अहवाल स्वीकारला की शिफारसी स्वीकारल्या असा प्रश्न उपस्थित केला आयोगाच्या शिफारशींवर निर्णय घेणं अपेक्षित असल्यानं आयोगानं केलेल्या शिफारसी सरकारनं स्वीकारल्या आहेत याबाबतचा संभ्रम नसावा असं म्ख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं वृत्तवाहिन्यांनी आपल्याकडे होणाऱ्या चर्चामधून समाजात फूट पडणार नाही याची काळजी घ्यावी असंही मृख्यमंत्र्यांनी नमूद केलं टाटा सामाजिक संशोधन संस्थेचा धनगर समाजाबाबतचा अहवालही सदनासमोर सादर केला नसल्याचं माजी उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं तसंच प्रश्नोत्तराचा तास स्थगित ठेवून या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी केली यावरुन झालेल्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केलं कामकाज प्न्हा स्रू झाल्यावरही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपल्या मागण्यांसाठी हौद्यात उतरून घोषणाबाजी स्रू केली त्याम्ळे तालिका अध्यक्षांनी सदनाचं कामकाज प्न्हा दहा मिनिटांसाठी तहकूब केलं द्धात भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करणारं विधेयक आज विधानसभेसमोर सादर करण्यात आलं विरोधकांच्या गदारोळातच विधेयक मंजूर करण्यात आलं त्यानंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सदनाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केलं विधान परिषदेत ऊसतोड कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आमदार विनायक मेटे यांनी ऊसतोड कामगारांच्या विविध समस्यांकडे सदनाचं लक्ष वेधलं भारत विकसनशील देश असल्याने आपल्या आर्थिक मर्यादा आहेत त्या मर्यादांवर मात करण्यासाठी बांधकामांचा खर्च कमी करत नेऊन बांधकामाची ग्णवत्ता वाढविणे म्हणजे कमी खर्चात ग्णवत्तापूर्ण पायाभूत स्विधा आणि रस्ते उभारणे हे आमचे प्राधान्य आहे असे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले

आर सी च्या अधिवेशनात तांत्रिक शोधपत्रे आणि नवनवीन तंत्रज्ञान सादर करण्यात येणार आहे यातून ज्या नियमावली आणि मानके ठरतील त्याचा फायदा देशातील सर्व राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागांना होणार आहे सोबतच सरकारचा पायाभूत सुविधांवर भर असून टाकाऊ वस्तू कचरा आणि राखेपासून रस्ते निर्मितीमधील साहित्यांच्या निर्मितीवर भर देण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले

क्णाल खेमनार यांनी प्रत्रकार परिषदेत दिली

यात जिल्हातील सर्व शाळा सरकारी निमसरकारी खाजगी अनुदानित विनाअनुदानित आश्रम शाळा मदरसे सी बी एस

सी एस

केंद्रीय विदयालय इत्यादी शाळामध्ये पहिल्या दोन ते तीन आठवडयात आणि त्यानंतर अंगणवाडी केंद्र तसंच सर्व सरकारी आरोग्य संस्थेत मोफत लसीकरण करण्यात येणार आहे

प्ढील वर्षी येणाऱ्या या जयंतीनिमित्त देशभरात आणि जगातही उत्सव तसंच विविध समारंभ साजरे केले जाणार आहेत या दरम्यान ग्रुदासप्र जिल्ह्यातील डेरा बाबा नायक पासून ते आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेल्या कॉरिडॉरचा विकास करण ग्रु नानक देव यांच्या जीवनकार्याशी संबंधित ऐतिहासिक गाव सुलतानपूरचा ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून विकास करण तसंच अमृतसर येथील ग्रु नानक देव विद्यापीठात आंतर श्रद्धा अध्ययनकेंद्र विकसित करण इंग्लंड आणि कॅनडा इथल्या विद्यापीठांमध्ये अध्यासन केंद्र विकसित केल जाणार आहे सर्व राज्य सरकार आणि परदेशातील भारतीय दूतावास या जयंती उत्सवात सहभागी होतील यानिमित्त भारत सरकारतर्फे विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण केलं जाईल यानिमित्त देशभरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे दूरदर्शनवरुन ग्रु नानक देव यांच्यावरील कार्यक्रम आणि ग्रुबानीचे प्रक्षेपण होणार आहे ग्रु नानकजी यांच साहित्य जागतिक भाषांमध्ये प्रकाशित करण्याची विनंती य्नेस्कोला केली जाणार आहे नवी दिल्लीत स्रु असलेल्या जागतिक मृष्ठीय्द्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताची एम

मेरीकोम पोहोचली आहे तीन उत्तर कोरियाच्या किम ह्यांग मी ला उपांत्य फेरीत पराभूत केलं

क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण व्हावी अशी प्रत्येक खेळाडूंची इच्छा असते यासाठी खेळाडू आध्निक स्विधाय्क्त क्रिकेटचे धडे देणाऱ्या अकादमीत प्रवेशही घेतात परंत् क्रिकेट खेळात प्रगतीसाठी सर्वच कौशल्य गंभीरतेनं आत्मसात करण आवश्यक आहे यासाठी खेळाडूंनी फक्त खेळावरच लक्ष केंद्रीत करावं असा मोलाचा सल्ला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार यशस्वी फलंदाज आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीन क्रिकेटपटूंना दिला वर्धा मार्गावरील ध्टी गावातील गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूल परिसरातील अद्ययावत निवासी क्रिकेट अकादमीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते